महाराष्ट्रातील पदव्यत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला

दरम्यान रुग्णाला जादा बील आकारल्यामुळे शहरातील एका रुग्णालयाला तसंच रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे दुसऱ्या एका खासगी रुग्णालयाला महापालिकेनं नोटीस बजावली आहे

पुणे शहरातील लोकांच्या संपर्कात आल्यानेच ग्रामीण पुण्यातील लोकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता कामासाठी दररोज शहरात जाणाऱ्या गावकऱ्यांकडून कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात येणार नसल्याचं हमीपत्र भरून घेतलं जात आहे प्रामुख्यानं हवेली भोर आणि मुळशी तालुक्यात ही बाब वारंवार उघड झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींनी हमीपत्र भरून घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे

प्णे शहरात आजही टाळेबंदीची कडक अंमलबजावणी पाहायला मिळाली शहराच्या विविध भागात सकाळपासूनच शुकशुकाट होता शहराच्या विविध भागात नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस नागरिकांकडे कागदपत्र आणि पासची तपासणी करत होते

आज नाकाबंदी दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना विबवेवाडी पोलिसांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचे प्रबोधन केलं बिबवेवाडी पोलिसांच्या या गांधीगिरीचं परिसरात आज कौतुक होत आहे प्णे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्याजवळच्या परिसरात लवकरच राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र उभं राहणार आहे केंद्रीय आयुष मंत्रालयानं खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या या मागणीला हिरवा कंदील दाखवला असून त्याबद्दलचा अधिकृत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आजच्या जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साध्रन पत्रकारांसाठी वेब डिझाईन कोर्सचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा पत्रकारिता विभाग यांच्या सहकार्यानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे

उद्याही हा उपक्रम सुरू राहणार आहे प्ण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोग शाळेतील सेंद्रिय रसायनशास्त्र विभागात कार्यरत असलेले वैज्ञानिक डॉ

पुढील काही दिवसात ते पदभार स्वीकारणार आहेत नटसम्राट बालगंधर्व यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी बालगंधर्व रंगमंदिरातील त्यांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले हवामान पुणे आणि परिसरात आज पावसाच्या तुरळक सरी पडल्या

नमस्कार